जीएसएलव्ही मार्क थ्री या शक्तिशाली प्रक्षेपकादवारे चांद्रयाणाचं आज दपारी प्रक्षेपण झालं

प्रक्षेपण तळावरच्या संशोधक आणि अधिकाऱ्यांनी टाळया वाजवून यशस्वी प्रक्षेपणाचा आनंद व्यक्त केला

क्रायोजेनिक इंजिनाच्या प्ढल्या भागात हेलियम प्रेशर बॉटलमध्ये गळती झाल्यानं गेल्या आठवड्यात हे प्रक्षेपण स्थगित झालं होतं

त्यामुळे या यानातला चंद्रावर उतरणारा लँडर हा भाग पूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार सात सप्टेंबरलाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे चंद्रावरची माती खनिजं याबददल महत्वाचं संशोधन तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रवावर पाणी किंवा बर्फाचा शोध ही या मोहिमेची प्रम्ख उद्दिष्टं आहेत

वैंकय्या नायडू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे असं राष्ट्रपर्तीनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे चंद्राच्या दक्षिण धुव्रावर चांद्रयान उतरेल तेव्हा नवीन संशोधनामुळे जानाच्या कक्षा रुंदावतील असंही त्यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपतींनी या मोहिमेतल्या सर्वांचं अभिनंदन करुन मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

राज्य सरकार राज्यात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत गंभीर असून यासाठी मोठ्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती क्रीडा मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे राज्य सरकारला कोणत्याही एका खेळाला नव्हे तर सर्व क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दयायचं असल्याचं त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमावेळी जाहीर केलं येत्या तीन वर्षात क्रीडा पायाभूत सुविधा विकासासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपयोगात आणण्याचे निश्चित झालं असल्याची माहितीही क्रीडा मंत्री शेलार यांनी यावेळी दिली देशातल्या पोलिस दलांमधे कर्तव्यदक्षता वाढवण्याच्या दृष्टीनं लखनौ इथं आयोजित बासष्टाव्या राष्ट्रीय पोलिस कर्तव्य स्पर्धेत यंदा महाराष्ट्र पोलिसांनी पहिला क्रमांक पटकावला आहे राज्यानं पहिल्यांदाच प्रथम क्रमांक पटकावला आहे तीस राज्यांमधल्या एक हजार अडीचशे पोलिस कर्मचा यांनी तर केंद्रीय स्रक्षा दलानही या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत राज्याच्या पोलिस दलानं पाच स्वर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह अव्वल स्थान पटकावलं नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्या वतीनं टायर बेस मेट्रो बस प्रकल्प साकारणार असुन चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे

लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव हिंदू लिंगायत आणि रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले ते आज म्ंबईत लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते लिंगायत रेड्डी हिंदू लिंगायत आणि हिंदू वीरशैव ह्या लिंगायत समाजातल्याच उपजाती आहेत तसंच त्यांच्याबाबत तातडीनं निर्णय घेण्यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला विनंती केली जाईल असं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले

मात्र किरात ऐवजी किरात किराड असा समावेश भटक्या जमाती प्रवर्गात करण्यासंदर्भातला प्रस्ताव मंत्रीमंडळाप्ढं ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत अन्य एका बैठकीत दिले त्र्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या जानेवारीत उस्मानाबाद इथं होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबाद इथं ही घोषणा केली

वाणीज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे

या नऊ मजली इमारतीला द्पारी सव्वातीनच्या स्माराला आग लागली

रोबो व्हॅन आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरुच ठेवलं आहे आता ही आग इमारतीच्या तिस या आणि चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आलं आहे अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना धुरामुळे गदमरल्यामुळे अग्निशमन दलाच्या दोन जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे मूंबई शेअर बाजारात आज सलग तिस या दिवशी घसरण झाली

परदेशी निधींनी गूंतवणूकीचा ओघ कमी केल्यामुळे आणि रुपयाचं अवमुल्यन झाल्यामुळे बाजारात मंदी राहिल्याचं सुत्रांनी सांगितलं

अब्र् न्कसानीच्या एका फौजदारी खटल्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि आठ संचालकांविरुद्ध मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं सुरु केलेले खटले मुंबई उच्च न्यायालयानं रदद केले आहेत गेल्यावर्षी डिसेंबरमधे दंडाधिकारी न्यायालयानं या सगळ्यांविरुद्ध नोटीस बजावली होती

त्यानंतर टाटा आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सातारा लाच लुचपत विभागानं आज दुपारी कराड भूमि अभिलेख कार्यालायतल्या दोन कर्मचा यांना दीड हजार रूपयांची लाच घेताना पकइलं त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात ग्न्हा दाखल झाला आहे म्ंबई विदयापीठातल्या विदयार्थ्यांना मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळतील ही स्विधा विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून समाविष्ट करायचा निर्णय विदयापीठानं घेतला आहे

स्वराज अभियान स्वराज इंडीया मराठवाडा लेबर य्नीयन आदी पक्ष संघटनांनी आज औरंगाबादमध्ये माहितीचा अधिकार कायदयात बदल केला जाऊ नये या मागणीसाठी आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी क्रांती चौक इथं या मागणीसाठी निदर्शनं केली हे सरकार हा कायदा मोडून काढण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला कोकणात काही ठिकाणी म्सळधार तर त्रळक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला तर विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहृतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे